मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमानुसार शहरासह जिल्ह्य़ातील प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे ती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे त्यामुळे पुणे जिल्हा परिसरातील सर्व प्रकारचे सार्वजनिक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत येत्या तीन दिवसात निर्णय घ्या अन्यथा महाराष्ट्रामध्रनही आंदोलन सुरू होईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिला आहे या आंदोलनात खलिस्तानी फुटीरतावादी सहभागी असल्याचं म्हटलं जातं ही बाब अत्यंत दुर्देवी आहे असं नवले यावेळी म्हणाले या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेची काल बैठक झाली तीन दिवसात केंद्र सरकारनं काही निर्णय घेतला नाही तर राज्यात आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला कृषी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे

प्रवेश प्रक्रियेचं सविस्तर वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होणार आहे भारतीय चित्रपट आणि द्ररचित्रवाणी संस्था अर्थात एफ टी आय आय नं हीरकमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हिंदी भाषेमधील चित्रपटविषयक प्स्तक लेखनाकरता कलात्मक शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे

टी आय आय ने चित्रपट कलेशी निगडित व्यक्ती पत्रकार आणि अभ्यासकांना केली आहे

या बसेससाठी ऑनलाईन बुर्किंगची सुविधा आहे

परिणामी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास जानेवारी उजाडणार असल्याचं दिसून येत आहे प्ण्याच्या आंबील ओढा इथल्या साने ग्रुजी वसाहतीमधील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी स्थायी समितीने तरतूद उपलब्ध करून दिली आहे

आता त्या राहण्यासाठी धोकादायक झाल्या असून त्यांची पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे

भामा आसखेड पाणी प्रवठा प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे येत्या आठवड्याभरात प्रकल्पाचं उदघाटन होऊन प्रत्यक्ष पाणी पुरवठाही सुरू होणार आहे त्यामुळे आता वानवडी हडपसर परिसरातील नगरसेवकांकडून भामा आसखेडचं पाणी त्यांच्या भागाला मिळावं अशी मागणी होत आहे

उद्या दिवसभर हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे तापमानातही फारसा बदल संभवत नाही तर हा होता आजचा पुणे वृत्तांत